अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी स्वायत विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत माहिती

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळं स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असल्याचं नाना पटोले यांचं वक्तव्य

भारत आणि न्य्झिलंड दरम्यान झालेल्या सामन्यात यजमान संघाचा विजय अयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं श्रीराम जन्मभमी तीर्थक्षेत्र स्वायत्त विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदीर उभारण्यासह इतर सर्व संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी हे विश्वस्तमंडळ स्वायत्त असेल मंदीर उभारण्यासाठी रामजन्मभूमीचा सद्सष्ट एकर क्षेत्राचा संपूर्णभूखंड या विश्वस्त मंडळाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे संपूर्ण देशानं परिपक्व आणि संयमी भूमिकेतून सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचा स्वीकार केल्याबददल पंतप्रधानांनी देशवासियांचं अभिनंदन केलं अयोध्येत बाबरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्सार केंद्र सरकारने भूखंड देण्याचा निर्णय घेतला असून उत्तरप्रदेश सरकारनेही या निर्णयाला सहमती दर्शवली आहे रामचंद्र परमहंस महंत अवैधनाथ अशोक सिंघल बाळासाहेब ठाकरे या चौघांना राम मंदिर उभारणीच्या कामात त्यांच्या असलेल्या योगदानाबददल भारतरत्न देण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलीआहे आहे नागप्र इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना त्यांनी देशात महिलांसाठी असुरक्षिततेचं वातावरण वाढत असून हे सरकारच अपयश असल्याचं प्रतिपादन केलं महिलांविरोधात घडणाऱ्या शंभर टक्के घटनांमध्ये शिक्षा झाली पाहिजे

यामुळेच ग्न्हेगारांवर वचक बसत नसल्याचंही ते प्ढं म्हणाले

आर सी संपूर्ण देशभरात लागू न करण्याच्या सरकारचा निर्णयाचाही त्यांनी विरोध केला सार्वजनिक प्रसारमाध्यम खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासंदर्भात लोकसभेत सविस्तर चर्चाकरण्याची आवश्यकता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आज प्रश्नोतराच्या तासात काही खासदारांनी पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर प्रतिबंधांसंदर्भात मांडलेल्या प्रश्नाचं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून उतर घेताना लोकसभा अध्यक्षांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला कायदेमंत्र्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत सदनात चर्चा घेण्यास संमती असल्याचं सांगितलं आतापर्यंत नऊ हजारावर पोर्नोग्राफी संकेतस्थळांवर बंदी घातल्याचं कायदेमंत्र्यांनी सांगितलं भारतीय डाक कार्यालय आणि बँकांमध्ये कोणाचाही दावा नसलेल्या रकमेचे व्यवस्थापन आणि हाताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियम सूचित केले आहेत

इच्छाशक्ती संकल्पशक्ती आणि तपस्या या गुणांमुळे स्वतचे आणि देशाचे भवितव्य घडवता येते असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अकोला इथं केले

पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाचा चौतिसवा दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे प्रतिक्लपती तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भ्से क्लग्रू डॉ विलास भाले विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती मानवी जीवनात इच्छाशक्ती संकल्पनाशक्ती आणि इच्छीत ध्येय गाठण्यासाठी करावयाची साधना यांना मोठे महत्व आहे या ग्णांम्ळे वैयक्तिक जीवनात यश संपादन करता येते आणि देशही सामर्थ्यशील ठरतो असे ते म्हणाले देशाला उत्तम अभियंत्याप्रमाणेच शेतकऱ्यांची गरज असते विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व अनेक ग्णांना सामावून घेणारे असेल याची काळजी घ्यायला हवी असे नमूद करून राज्यपालांनी विद्यापीठाच्या वाटचालीबददल सर्वांचे कौतूक केले वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं महिला प्राध्यापिका जळीत प्रकरण तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड इथं महिलेला जाळल्या प्रकरणातील ग्न्हेगारांना कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना छावा राष्ट्रीय अपंग विकास महामंडळ आशा संघटना यांच्यावतीन धरणे आंदोलन करण्यात आलं दरम्यान पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून शासनातर्फे तिला आश्वासन दिलेली मदत मिळाल्याचं आमच्या प्रतिनिधीन कळवल आहे वापरलेल्या पाण्याचा पून्हा वापर करण्याबाबत महाराष्ट्र सरकार आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरणाची बैठक न्कतीच म्ंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महानगरांमधल्या इमारतींमध्ये पाण्याचा प्नर्वापर करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विकासकांना दिल्या जातील असंही पाटील यांनी सांगितलं

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात एन सी आर चा सगळ्या धर्मांच्या लोकांवर परिणाम होणार असून राज्यात एन सी आर लागू करू देणार नाही असं मूख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे सामना या शिवसेनेच्या म्खपत्राला दिलेल्या म्लाखतीत ते आज बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध नाही मात्र राज्यात एन आर सी लागू करण्याला परवानगी देणार नाही असं ठाकरे यांनी सांगितलं कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकारला विश्वासात घेतलं नसल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पूर्द केला रहाटकर या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत राज्यात सतांतर झाल्यानंतरही त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कायम राहिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे उत्कष्ट मराठी वाङमय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय प्रस्कारांची घोषणा करण्यात आली आहे राज्य आणि राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा या प्रस्काराने गौरव केला जातो

यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष बांधकाम कामगार शेतमजूर या कामगार संघटनाचा सहभाग होता असं आमच्या प्रतीनिधीनं कळवलं आहे

या प्रदर्शनीचं उद्घाटन वस्त्र आयुक्त डॉ माधवी खोडे चावरे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनीत विविध संस्थांच्या मार्फत रेशीम धाग्यांपासून निर्मित वस्त्र प्रावरण उपलब्ध आहेत

न्यायालयाने त्यांची जामीनावर सूटका केली आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पूत्र लॉरेन्स गेडाम आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आपणास अडवून मारहाण केली अशी तक्रार ताडाम यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात दिली होती

भारत आणि न्यूझिलंड दरम्यान आज न्यूझिलंडच्या हँमिल्टन इथं झालेल्या सामन्यात भारताला न्य्झिलंडकड्न पराभवाचा सामना करावा लागला

कर्णधार विराट कोहली आणि के

राहलनं अर्ध शतकी खेळी करत त्याला चांगली साथ दिली न्य्झिलंडकडून साऊदीनं दोन तर ग्रँडहोम आणि सोधीनं प्रत्येकी एक गडी बाद केला दरम्यान न्युझिलंडच्या सलामी जोडीनं देखील चांगली सुरूवात केली

भारतातर्फे क्लदीप यादवनं दोन तर ठाकूर आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला राओस टेलरला सामनावीराचा मान देण्यात आला